जी

त्यांतर्गत मेट्रो सेवा आठवडी बाजार ग्रंथालयं तसंच विशिष्ट उच्च शिक्षण संस्था उद्यापासून सुरु करायला परवानगी दिली आहे मेट्रो रेल्वेची सेवा उद्यापासून टप्याटप्यानं स्रु करायला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे जनावरांच्या बाजारांसह सर्व आठवडी बाजार उद्यापासून सुरु करता येतील

पीएचडी तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्या पदव्य्तर विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा आणि प्रायोगिक कामं आवश्यक असतात त्यांच्यासाठीच्या उच्च शिक्षण संस्था उदयापासून सुरु करता येतील त्याबाबतची प्रमाण कार्यप्रणाली गृह खात्याशी चर्चा करुन उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग जारी करेल सुरक्षित अंतर आणि निरजंतुकी करणाचे नियम पाळ्न सर्व सरकारी आणि खासगी ग्रंथालयं उदयापासून सूरु करता येतील उद्यापासून बी टू बी अर्थात बिजनेस टू बिजनेस प्रदर्शनं स्रु करायलाही परवानगी दिली आहे त्याबाबतची प्रमाण कार्यप्रणाली उदयोग विभाग जारी करेल राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था औदयोगिक प्रशिक्षण संस्था तसंच राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षणाला परवानगी असेल राज्यात रेल्वे प्रवाशांची आरोग्य तपासनी आणि स्टॅम्पिंग आता होणार नाही देशांतर्गत विमान प्रवाशांची कोविड तपासणी विमान तळावर होईल मात्र स्टॅम्पिंग होणार नाही

शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था आणि शिकवणी वर्ग या महिनाअखिर पर्यंत बंदचं राहतील आंतरराष्ट्रीय विमान प्रवासही बंदचं राहिलं प्रतिबंधित क्षेत्रात सर्व निर्बंध पर्वीप्रमाणे कायम असतील राज्यभरात अद्याप जे निर्बंध कायम आहेत ते प्रमाण कार्यप्रणाली आणि मार्गदर्शक तत्वासह टप्याटप्यानं शिथिल केले जातील असं आज राज्य सरकारनं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे नव्यानं निर्माण केलेला राज्य निवडणूक विभाग रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतला गेला

तसंच नागपूर शहर आणि परिसरातल्या रेल्वे मार्गावर वातान्क्लित बी जी मेट्रो ट्रेन स्रु करायला मंत्रिमंडळाने मान्यता दिली

केंद्र सरकार पुरस्कृत अटल भूजल योजनेला देखील हिरवा कंदील दाखवण्यात आला मुंबईत कांजूरमार्ग इथं मेट्रो कारडेपो उभारण्यासाठी तिथल्या मातीचं परिक्षण करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज ही माहिती दिली मेट्रो कारशेड आरे वसाहतीऐवजी द्सरीकडे वसवण्याची घोषणा परवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती कांजूरमार्ग इथला भूखंड म्हाडाला हस्तांतरित केला असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितंल हा भूखंड कारशेड प्रकल्पासाठी विनामूल्य उपलब्ध असेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती

कांज्रमार्ग इथं उभारला जाणारा मेट्रो कारशेड प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरेल का अशी शंका माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केली आहे जागतिक बँकेच्या सहाय्याने स्टार्स अर्थात राज्यांसाठी अध्यापन अध्ययन आणि निकाल स्दृढीकरणं प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे शैक्षणिक निकाल स्धारण्यासाठी राज्यांना शिक्षणाशी संबंधित प्रकल्पांच्या विकास अंबलबजावणी मूल्यांकन आणि सुधारणांची थेट जोडण्याची व्यवस्था या प्रकल्पात आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली

महाराष्ट्र मध्यप्रदेश केरळ ओडीशा हिमाचल प्रदेश आणि राजस्थान या सहा राज्यांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे

महाराष्ट्रातील गावागावात महिला आणि म्लींच्या न्याय हक्कांसाठी जनजागृती अभियान तक्रार निवारण अभियान सौहार्द अभियानासारखे कार्यक्रम राबवावेत महिलांच्या सन्मानाची भावना आणि स्त्री प्रुष समानतेचा विचार वाढीला लागण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागानं प्ढाकार घ्यावा असं आवाहन उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत लोकांचा सहभाग संस्थात्मक भागीदारी वाढविण्याच्या उददेशानं आज मंत्रालयात विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना उपम्ख्यमंत्री अजित पवार बोलत होते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंदकुमार वरिष्ठ अधिकारी तसेच व्हीसीदवारे सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते

ही दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश महापालिका आय्क्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत

मुंबईत दरवर्षी अतिवृष्टीमुळे साचणारं पाणी तसंच सांडपाणी ठाणे जिल्ह्याच्या दिशेनं वळवलं तर त्याचं श्द्धीकरण करुन ते धरणांमधे साठवता येईल हे पाणी नीट वाहन नेलं तर नाशिक आणि अहमदनगरसारख्या बागायती शेतींच्या जिल्ह्यांमधे तसंच द्ष्काळग्रस्त भागांमधेही वापरता येईल असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे म्ंबईचे रस्ते वाहत्क सांडपाणी आणि प्राच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सखोल विचार करुन योजना बनवण्याची गरज आहे त्यासाठी वाटलं तर परदेशी सल्लागाराची मदत घ्यावी असंही त्यांनी स्चवलं आहे या पत्राच्या प्रती त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपम्ख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण इत्यादी नेत्यांना पाठवल्या आहेत उस्मानाबादमधे काल रात्रभर पाऊस झाला

तेरणा धरण ओसंडून वाहत आहे तेरणा नदीमार्गे पाणी सोडलं जात असल्यानं तेरणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागानं दिला आहे परंडा तालुक्यातल्या सीना कोळेगाव धरणाची चार दारं उघडली आहेत खंडेश्वरवाडी इथल्या पाझर तलावाची परिस्थिती तसंच जिल्ह्यातली परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्र कांबळे यांनी दिली आहे नळद्र्ग इथं पर्यटकांचं आकर्षण असलेला किल्ल्यातला नर मादी धबधबा स्रू झाला आहे नांदेड जिल्ह्यात गेले पाच दिवस सतत पाऊस पडत असून हिमायतनगर ताल्क्यात या पावसाम्ळे शेतीचं मोठ्या प्रमाणात न्कसान झालं आहे सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शहरातील संत पेठ परिसरासह सखल भागात सर्वत्र पाणी साचले आहे अनेक घरातून गुडघ्यापेक्षा जास्त पाणी शिरल्यामुळे अनेक क्टुंबे अडचणीत आली आहेत पंढरपूर शहरातील तालुका पोलिस ठाणे सरगम चित्रपटगृह या दोन्ही रेल्वे प्लांखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे शहराच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे सांगली जिल्ह्यातही आज सकाळपासून जोरदार पाऊस स्रू आहे

सातारा जिल्ह्यात सर्वद्र म्सळधार पावसाचे थैमान स्रु आहे रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या वादळी पावसानं काल संध्याकाळी सर्वत्र जोरदार हजेरी लावली संगमेश्वर ताल्क्यात त्ळसणी इथं वीज पड्न एका महिलेचा मृत्यू झाला तर मेघी गावात वीज पडल्यानं एकाच घरातले सात जण जखमी झाले जिल्ह्यात इतर ठिकाणीही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली येत्या दोन तीन दिवसांत राज्यभरात जोरदार ते म्सळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे

गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीचा फटका मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या पिकांना बसला आहे समुद्र खवळलेला असल्यानं मच्छीमाऱ्यांनी समुद्रात जाऊ नये असा सल्ला हवामान विभागानं दिला आहे हात ध्वा मास्क लावा स्रक्षित अंतर राखा हे कोरोनाला हातोहात पळवण्याचे उपाय आता जनसामान्यांच्या मुखी रुळू लागले आहेत टॅक्सी चालक आनंद बोंबले यांनी श्रोत्यांना केलेलं आवाहन आता ऐकूया

या द्र्घटनेचे माहिती कळताच प्रांताधिकारी सचिन ढोले आणि म्ख्याधिकारी अनिकेत मानोरकर घटनास्थळी पोहोचले

रुग्णवाहिका तसंच नगरपालिकेचे अन्य अधिकारी तातडीनं घटनास्थळी रवाना झाले आहेत हवामानाच्या ला निना परिस्थितीम्ळे या वेळचा हिवाळा अधिक कडक्याचा असेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्यूंजय मोहापात्रा यांनी आज दिल्लीत ही माहिती दिली थंडीची लाट येण्यामागे अल निनो आणि ला निना ही हवामानविषयक परिस्थिती प्रामुख्यानं कारणीभूत असते असंही ते म्हणाले

विशेषतः बँकाआणि वितीय क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांची मागणी वाढली